आपत्ती निवारण तसंच सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी तसंच आंतरराज्य पूर नियंत्रण यंत्रणेत केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत अशी मागणीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली महाराष्ट्रासह बिहार उत्तप्रदेश केरळ कर्नाटक आणि आसाम या सहा राज्यांचे मुख्यमंत्री द्रदूश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले सर्व म्ख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सूचना आणि योजनांवर संबंधित केंद्रीय विभागाने विचार करून निर्णय घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केलं

त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे तत्पूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर मुखर्जी यांना काल मुख्य लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल रुग्णालयात जाऊन मुखर्जी यांच्या प्रकृतीची चौकशी केली प्रणव मुखर्जी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करत असल्याचं राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी आपली कोरोना विषाणू चाचणी करून घ्यावी तसंच त्यांनी स्वतच विलगीकरणात जावं असं आवाहन मुखर्जी यांनी काल सकाळी शस्त्रक्रियेपूर्वी ड्विटर संदेशाद्वारे केलं आहे

यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयात सरकारनं स्वातंत्र्यादन सोहळ्यात मास्क लावणं सामाजिक अंतर राखणं या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे

मात्र एकच प्रशासक एकापेक्षा अधिक गावात नियुक्त असल्यास प्रशासकांनी ध्वजारोहणासाठी एका गावाची निवड करावी उर्वरित गावांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करावं अन्यथा तंटाम्क्ती समिती अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करावं असं सरकारनं सांगितलं आाहे

औरंगाबाद शहरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला पहाटेही पावसाची संततधार सुरु होती जालना नांदेड आणि लातूर जिल्ह्यात काल पावसाची संततधार सुरु होती परभणी शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर आणि रात्रीही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला बुलढाणा जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात येत असून हे पाणी परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणात येत आहे

येलदरी धरण कधीही पूर्ण भरु शकतं त्यामुळे कोणत्याही क्षणी येलदरी धरणातून पूर्णा नदीत पाणी सोडण्यात येऊ शकतं पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात यावा तसंच नदीपात्रात पाळीव जनावरं सोडू नयेत वाहन नेऊ नये अशा सूचना पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सं बा बिराजदार यांनी नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत

विशेष मेल तसंच एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक मात्र सध्या आहे तशीच सुरु राहील असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांच्या उपस्थितीत या काल मोहिमेचं उद्घाटन झालं

नागरिकांनी चाचणीसाठी स्वतःहून पुढे येत सहकार्य करावं असं आवाहन डॉक्टर येळीकर यांनी केलं आहे

प्रत्येक बसमध्ये दोन डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं पथक असेल

गणेशोत्सव काळात नागरिकांनी दक्षता बाळगणं गरजेचं असून नागरिकांना ऐनवेळेवर गणेश मूर्ती खरेदी न करता काही दिवस आधी मूर्ती खरेदी करून गर्दी टाळावी असं जिल्हाधिकारी म्हणाले याबैठकीला जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत महापालिका आणि पोलिस प्रशासनानं गणेशोत्सवाच्या काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि दक्षता या विषयीची माहिती उपस्थितांना दिली

चौधरी यांना तत्काळ नव्या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आलं आहे औरंगाबादला जिल्हाधिकारीपदी येण्यापूर्वी ते सिंधूदर्गचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते

जिल्ह्यात या संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या शंभर झाली आहे

दरम्यान उस्मानाबादचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या सहा सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी गर्दी केल्याचं दिसून आलं ही चाचणी केल्याशिवाय व्यवसाय करू दिला जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिला आहे तीन दिवस ही चाचणी करण्यात येणार आहे

श्रीकांत यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि पत्रकारांच्याही काल अँटीजन चाचण्या करण्यात आल्या त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

आणि त्यानंतरच्या टप्प्यात मात्र इतर व्यापाऱ्यांच्याही चाचण्या केल्या जाणार आहेत शहरामधे याकरिता सात केंद्रं उघडण्यात आलेली आहेत निगेटीव्ह आलेल्या व्यापारी किंवा व्यक्तीला एक विशिष्ट कार्ड दिलं जाणार आहे आणि ज्यांचा अहवाल पॉझिटीव्ह येईल त्यांना मात्र पुढील उपचार प्रदान करण्यात येणार आहेत

सार्वजनिकरित्या मिरवणूक न काढता अथवा मंदिरात न येता शेतकऱ्यांनी घरातच किंवा घराच्या परिसरात पोळा साजरा करावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत